पंतप्रधान श्री

देशाच्या पहिल्या स्मार्ट फेब्सिंग अर्थात स्मार्ट कुंपण या उपक्रमाचं केंद्रीय गृहमंत्री श्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटन झालं

मराठवाड्याला र्वकास आर्गाण समृद्धीच्या र्वदशेनं पुढं घेऊन जाण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न करण्यात येतील म्रख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांची ग्वाही

नागपुरात आज हिस्लॉप कॉलेजचे संस्थापक रेव्हरंड स्टिफन हिस्लॉप यांच्या द्विजन्मशताब्दी सोहळ्याचं आयोजन पंतप्रधान श्री

दरम्यान उद्या श्री

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद केंद्रीय गृहमंत्री श्री राजनाथ सिंग अर्थमंत्री श्री अरूण जेटली माहिती आणि प्रसारण मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसानिमित्त श्रभेच्छा दिल्या आहेत पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशाचा जलदगतीनं विकास होऊन भारत जगातली सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे असं नमूद करत पंतप्रधान नवभारताच्या निर्मितीचं स्वप्न साकार करण्यासाठी अविरत प्रयत्न करत असल्याचं श्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील जनतेच्या वतीनं पंतप्रधानांना श्रभेच्छा दिल्या आहेत

अलफोन्स यांनी दिली ते आज दिल्लीत आयोजित पर्यटन व्यापारपेठेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते स्वच्छता अभियानामुळं देखील पर्यटन उद्योगाला लक्षणीय चालना मिळाली असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रेल्वे आणि कोळसा मंत्री श्री पियूष गोयल यांनी यावेळी बोलताना केलं केंद्रीय गृहमंत्री श्री राजनाथ सिंग यांनी आज जम्मूमधील प्लोरा इथं सीमा स्त्रक्षा दलाच्या मुख्यालयात भारत पाकिस्तान सीमेवरील देशाच्या पहिल्या स्मार्ट फेब्सिंग अर्थात स्मार्ट कुंपण उपक्रमाचं उद्घाटन केलं या अंतर्गत देखरेख ठेवणे पाळत ठेवणे दळणवळण आणि माहिती एकत्रित करणे यासंबंधी आवश्यक उपकरणांचा उपयोग केला जातो प्रायोगिक तत्वावर चालविण्यात येणाऱ्या या योजनेद्वारा विविध हवामानांमध्ये जसे धुळीचे वादळ धुके अथवा पावसाळ्यात देखील सीमारेषेलगत अव्याहत देखरेख ठेवता येणार आहे याप्रसंगी बोलताना श्री राजनाथ सिंग म्हणाले की आध्रनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशाच्या सीमांचे रक्षण करणे त्या मजबूत करणे याकरिता केंद्र सरकारचा भर आहे स्मार्ट फेन्सिंगमुळे दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यापासून प्रतिबंध करता येणार आहे स्वच्छ भारत अभियान केंद्र सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं राष्ट्रीय स्तरावरच अभियान आहे

नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं राबविण्यात येत असलेल्या यामधील अभियानाबद्दल नागपूरच्या विवेकानंद नगर इथं राहणाऱ्या अश्विनी गाडेकर यांचं मनोगत आता ऐकू या

याप्ढंहो मराठवाड्याला र्वकास समृद्धीच्या र्दिशेनं प्ढं घेऊन जाण्यासाठों सर्वातोपरी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाहो मुख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद इथं दिली

ते पुढ म्हणाले कों मराठवाड्याच्या र्वकासाला पूरक असणाऱ्या सव योजना मराठवाड्यात रार्बावण्यासाठी शासनाचं प्रथम प्राधान्य आहे मराठवाड्याला हक्काचं पाणी भ्मिळावं यासाठी र्र्वावध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी इथं केलो आहे

कर्करोगाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं सरकारनं वैद्यकीय महाविद्यालयांना कर्करोगाशी दोन हात करण्यासाठी अत्याध्रनिक उपकरणं देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हेड एण्ड नेक कर्करोगावर उपचारासाठी अत्याधुनिक उपकरणं उपलब्ध केली जाणार आहेत त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून नागपूर मेडिकलसह तीन वैद्यकीय महाविद्यालयांना दोन कोटी सहा लाख रूपयांचा निधी दिला जाणार आहे त्यामुळं अशा र रूग्णांवर अध्ययावत उपचार होणार आहेत यामध्ये नागपूर शासकीय महाविद्यालय पूण्यातील बी

वैद्यकीय महाविद्यालयासह मुंबईतील ग्रॅण्ट महाविद्यालयाचा समावेश आहे रूग्णालयातील उपकरणं कालबाह्य झाली असून या तिव्ही रूग्णालयांमध्ये हेड एण्ड नेक कर्करोगावर उपचार केले जातात त्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थांमुळं जीभ गाल घसा तोंडाला होणाऱ्या कर्करोगाचा समावेश आहे मात्र या रूग्णालयांमध्ये सध्या काही उपकरणं कालबाह्य आहेत तर काही उपकरणं महागडी असल्यानं उपलब्ध होऊ शकलेली नाहीत त्यामुळं कर्करोगावर परिपूर्ण उपचार करणं अशक्य होते

यंदा त्यांचे द्विजन्मशताब्दी वर्ष आहे त्यानिमित्त हिस्लॉप कॉलेज इथं तमिळनाड्रचे राज्यपाल श्री बनवारीलाल पुरोहित केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू श्री सिद्धार्थविनायक काणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हिस्लॉप कॉलेजवर आधारित पोस्टल स्टॅम्पचे अनावरणही या प्रसंगाच्या निमित्ताने करण्यात आले मध्य भारतात वारसा दर्जा प्राप्त असलेले हिस्लॉप हे एकमेव महाविद्यालय आहे याप्रसंगी बोलताना श्री नितीन गडकरी म्हणाले की शिक्षणावर होणारा खर्च हा देशाच्या भविष्यावर होणारा खर्च असून शिक्षण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यात समन्वय वाढण्याची गरज असून ज्या क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या विषयाचे अभ्यासक्रम बनवायची गरज आहे श्री बनवारीलाल पुरोहित यांनी उच्च शिक्षणाच्या बाबतीत तमिळनाडू महाराष्ट्रापेक्षा अग्रेसर असून शिक्षणात गुणवत्ता आणि मुल्यशिक्षणावर विशेष भर दद्यायची गरज व्यक्त केली

संत गाडगे महाराज यांनी गावागावात स्वच्छतेचा जागर केला हे दोन्हां महात्मे स्वच्छतेचे दूत आहेत गाव जिल्हा देश यांचा विकास करण्यासाठो स्वच्छता हों महत्वाची आहे त्यामुळं प्रत्येक गाव स्वच्छ स्वंदर आण निरोगी करण्यासाठी स्वच्छता ही लोकचळवळ होणं गरजेचं आहे असं प्रांतपादन यवतमाळचे पालकमंत्री श्री मदन येरावार यांनी केलं